सरकारी थेट नोकरभर्ती आणि उच्च शिक्षण संस्थांमधल्या प्रवेशात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय केंद्रसरकारनं आज घेतला केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत या आरक्षणाला मंजुरी दिली

त्यादृष्टीनं घटनादुरुस्ती करण्यासाठी सरकार उद्याच संसदेत विधेयक मांडण्याची शक्यता आहे

उत्तर प्रदेशात तत्कालीन अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित बेकायदा वाळू उपसा प्रकरणावरुन सीबीआयनं टाकलेल्या छाप्यांचे पडसाद आज संसदेत उमटले याशिवाय राफेल विमान कराराच्या मुद्दयावरुन दोन्ही सभागृहात वारंवार झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं लोकसभेचं कामकाज दोन वाजता पुन्हा सुरु होताच राफेल विमान कराराची चौकशी संयुक्त समितीकडून करावी ही मागणी करत काँग्रेसचे सदस्य हौद्यात उतरले तर उत्तरप्रदेशच्या वाळूउपसा मुद्दयावरुन समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्यानंतर लगेचच सीबीआयनं वाळूउपसा प्रकरणी छापे कसे काय घातले असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या धर्मेंद्र यादव यांनी उपस्थित केला

अखेर प्रचंड गदारोळामुळे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं भोजनापुर्वी लोकसभेचं कामकाज तब्बल तीन वेळा स्थगित करावं लागलं होतं आकाशवाणीची बातमीपत्रं खाजगी एफ एम वाहिन्याही उद्यापासून प्रसारित करतील असं माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज सांगितलं आकाशवाणीनं दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आकाशवाणी हे सर्वात मोठं जनमाध्यम असल्यानं हे एक सकारात्मक आणि स्वागताई पाऊल आहे देशातल्या पन्नास टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचं एफ एम प्रसारण पोचतं असं ते म्हणाले ही मुलाखत आज रात्री सव्वा नऊ वाजता एफ एम गोल्ड वाहिनीवरुन प्रसारित होईल् हिदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला केंद्र सरकारनं दिलेल्या कंत्राटाबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केलेल्या निवेदनावर काँग्रेसनं उपस्थित केलेल्या शंका आज संरक्षणमंत्र्यांनी फेटाळून लावल्या शून्य प्रहारात त्यांनी शस्त्रखरेदीच्या कराराची सविस्तर माहिती दिली

या कंपनीशी झालेल्या कराराच्या रकमेबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन संसद सदस्यांची दिशाभूल करत आहेत या आरोपाचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुनरुच्चार केला ते संसदभवनाबाहेर बातमीदारांशी बोलत होते

कुष्ठरोग्यांच्या अधिका यांच्या रक्षणाच्या उद्देशानं या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे

कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि या कायद्यातल्या तरतुदीनुसार वैवाहिक जोडीदाराला कुष्ठरोग झाला आहे म्हणून यापुढे घटस्फोट देता येणार नाही असं चौधरी यावेळी म्हणाले अर्थव्यवस्थेत रोखतेची कमतरता असेल तर भारतीय रिझव्ह बँक योग्य ती पावलं उचलेल मात्र सध्या तरी तशी गरज भासत नाही असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली धिं बातमीदारांशी बोलत होते रोखतेचं प्रमाण हे बाजारातल्या आवश्यकतेवर अवलंबून असतं आणि रिझर्व्ह बँकेचं त्यावर काटेकोर लक्ष असतं असं ते पुढे म्हणाले भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आगामी लोकसभा निवडणूक जिंकेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री होतील असा विबास संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज व्यक्त केला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर कोणता परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले देशभरातल्या जवाहर नवोदय विद्यालयांमधे पाच हजार जागा वाढवायला आज मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्यता दिली

ग्रामीण गुणवान विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची व्याप्ती तिक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच वाढवल्याचं ते म्हणाले नवोदय विद्यालयांमध्ये वित्ता सहावीच्या प्रवेशासाठी परिक्षा घेतली जाते देशातली अशा प्रकारची ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे

कुंभमेळ्याला येणा या भाविकांना क्षें अत्यंत धार्मिक पवित्र आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेता यावा अशी सुसज्ज तयारी प्रशासनानं केली आहे असं ते म्हणाले कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाला भारताच्या संस्कृतीचं ज्ञान व्हावं हा यामागचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं

अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांन आज बांगलादेशच्या प्रधानमंत्रीपदाची सलग तिस यांदा शपथ घेती त्या चौथ्यांदा प्रधानमंत्री झाल्या आहेत राष्ट्राध्यक्ष महम्मद अब्दुल हमिद यांनी त्यांना शपथ दिली

ऑस्ट्रेलियात सिडनी बें चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यानं सामना अनिर्णित राहिला

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघानं केला आहे या मालिकेत तीन शतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीराबरोबरच मालिकावीराचा किताब मिळाला

या विजयाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोंविद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे या मालिकेतली उत्कृष्ट फलदांजी गोलदांजी आणि संपूर्ण संघांची कामगिरी पाहता यांचीच सदैव पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली

पारंपरिक भारतीय पद्धतीचं वैद्यकीय शिक्षण दर्जेदार आणि परवडण्याजोगं करण्यासाठीचं सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं